कोविड रुग्णांमुळे ऑक्सिजनची गरज वाढली आहे त्यामुळे जुन्या ऑक्सिजन सिलेंडरवर अवलंब्रन राहून चालणार नाही त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधला निधी वापरावा किंवा आरोग्य विभागाकडून निधी दिला जाईल असंही टोपे म्हणाले प्रत्येक जिल्हा रुग्णालयाला ऑक्सिजन निर्मिती संच उभारण बंधनकारक केलं असल्याची माहिती देताना ते म्हणाले

यासाठी आदेश देण्यात आल्याचंही ते म्हणाले

पूर पाहाणी भंडारा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये अलिकडे पुरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केंद्रीय पथकानं काल केली पथकातल्या सदस्यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवादही साधला गावागावात शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानाचा तपशील केंद्रीय पथकाला दिला ऐकूया याविषयी अधिक वृत्तांत या पथकाने भंडारा जिल्ह्यातील भंडारा पवनी आणि लाखांदूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आणि ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला नागपूरचे कृषी संचालक आर

सिंग केंद्र शासनाच्या ग्राम विकास विभागाचे उपसचिव एस

मोदी आणि महेंद्र सहारे यांचा केंद्रीय पथकात समावेश आहे या पथकाने भंडारा जिल्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली असून ते आपला अहवाल केंद्र सरकारला सादर करणार आहेत शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी पुरामुळे झालेल्या नुकसानाची माहिती पथकातील सदस्यांना दिली आणि जास्तीत जास्त मदतीची अपेक्षा व्यक्त केली घरांचे शेतीचे गोठयांचे जनावरांचे आणि कोंबड्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे नागरिकांनी यावेळी सांगितले

गडचिरोली जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी पूरस्थितीनंतर झालेल्या नुकसानीची पाहणी अन्य एका पथकानं केली राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सहसचिव तथा पथक प्रमुख रमेशकुमार गंटा अर्थ मंत्रालयाचे सल्लागार आर

कौल आणि कार्यकारी अभियंता तुषार व्यास यांचा त्यात समावेश होता गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीला आलेल्या प्रामुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झाले यामध्ये गडचिरोलीसह आरमोरी देसाईगंज चामोर्शीअहेरी मुलचेरा आणि सिरोंचा तालुक्यात शेतकऱ्यांना पुराचा फटका बसला केंद्रीय पथकाने गडचिरोली जिल्ह्यातील कनेरी पारडी गोगाव देऊळगाव ठाणेगाव हनुमान वार्ड वडसा आणि सावंगी या ठिकाणी भेट दिली त्यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवादही साधला गावागावात शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानाचा तपशील केंद्रीय पथकाला दिला देसाईगंज इथल्या वळण रस्त्याचे झालेले न्कसान तसेच सावंगी गावातील घरांची झालेली पडझड तसेच महावितरणच्या वीज प्रवठा यंत्रणेचे झालेले नुकसान शेतीविषयक नुकसान याबाबत त्यांनी सविस्तर पाहणी केली तत्पूर्वी पथकातील सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सादरीकरणाद्वारे माहिती जाणून घेतली भंडाऱ्याहून माधव चंदनकर आणि गडचिरोलीहून जयंत निमगडे यांच्यासह प्रशांत जाधव पुणे डाळिंब रेल्वे किसान रेल्वेच्या माध्यमातून पोषक आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या डाळिंबाची वाहतूक महाराष्ट्रातून उत्तर भारतात केली जात आहे किसान रेल्वेनं भुसावळ विभागातलं नाशिक आणि पुणे सोलापूर पट्ट्याला डाळींबाचा पट्टा म्हणून प्रसिध्दीस आणलं आहे

स्वस्त आणि वेगवान वाहतूक देणारी ही किसान रेल्वे आता आठवड्यातून तीनदा चालवण्यात येत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे

या रेल्वेमधून डाळींब सिमला मिरची फुलकोबी लिंबू हिरव्या मिरची गोठवलेले मासे जिवंत वनस्पती अंडी आणि इतर भाज्याची वाहतूक महाराष्ट्रातील सांगोला पंढरपूर कोपरगाव पुणे दौंड नाशिक मनमाड या भागांतून केली जात आहे रेल्वे मंत्रालयाने सुरु केलेल्या किसान रेल्वे मुळे वाहतुकीच्या इतर पद्धतींच्या तुलनेत वेळ कमी लागत आहे आणि ताजी वस्तू कमी वेळात बाजारात जात असल्याने फळांची मागणीत वाढ होत आहे आणि त्याचा फायदा शेतक यांना होत असल्याबद्दल पुण्याच्या अखिल महाराष्ट्र डाळींब उत्पादक सशोधन संघाच्या पदाधिका यांनी आनंद व्यक्त केला आहे टपाल प्रोत्साहन ब्रहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनींना टपालातून प्रोत्साहन मुदत ठेव भत्ता देण्यात येणार आहे ऐकूया त्याबद्दल अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून ब्रहन्मुंबई महानगरपालिका शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनींना टपालातून प्रोत्साहन मुदत ठेव भत्ता देण्यात येणार आहे पालिका शाळेतील विद्यार्थिनींच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं मुलींचं शाळेतील प्रमाण कमी असल्याचं एका सर्वेक्षणात निदर्शनास आलं

पालिका शाळेतील विद्यार्थिनींच्या भविष्याचा वेध घेणारी संकल्पना तिच्या दूरदर्शी आकांक्षांना नक्कीच बळ देईल आकाशवाणी बातम्यांसाठी विनित मासावकर मुंबई

नव्या पिढीला त्यांच्या कार्याची ओळख करुन देणारा हा वृत्तांत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संपर्कात आल्यानंतर विनोबांना वर्ध्यातील आश्रमाच्या संचालनाची जबाबदारी सोपविण्यात आली तेव्हापासून त्यांनी वर्ध्यात शिक्षणग्रामोद्योगकुष्ठसेवाचर्मोद्योग भंगीकामसूत कताई बुणाई तसेच अध्ययनासह रचनात्मक कार्य सुरू केले आश्रमात ब्रम्ह विद्या मंदिर ची स्थापना केली येथे देश विदेशातील असंख्य महिलांना आश्रय मिळाला

जीवन जगण्यासाठी जेवढ्या पैशाची गरज आहे तेवढेच श्रम केले पाहिजे

आकाशवाणीच्या बातम्यांसाठी आनंद इंगोले वर्धा

यामुळे कोरोना आपत्तीत आंबा आणि काजू बागायतदार शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे

मात्र पहिल्या दिवशी या रेल्वेला अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला

नियमीत कर्जाची परतफेड करणारा एकही शेतकरी पिक कर्जापासून वंचित राहता कामा नये असे निर्देश कृषी मंत्री दादा भुसे यांनी काल इथं दिले मालेगाव इथं पिक कर्ज वाटपाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मालेगाव तालुक्यात उद्दीष्टपेक्षा कमी कर्ज वितरित केले आहे त्यामुळे या बँकेने तातडीने कर्ज वितरीत करावे अशा सूचनाही भूसे यांनी दिल्या आहेत

ही अवजारे मोठया प्रमाणात उपलब्ध होण्याच्या दृष्टीने उस्मानाबाद जिल्ह्यातील एका कंपनीशी व्यावसायिक सामंजस्य करार नुकताच करण्यात आला संशोधनाच्या आधारे विकसित केलेलं बैल चलित सौर फवारणी यंत्र गादी वाफा करून प्लास्टिक अंथरण्यासाठीचं यंत्र काडीकचरा गोळा करणार यंत्र आदीं अवजरांच्या व्यावसायिकद्रष्टया निर्मितीसाठी हा सामंजस्य करार करण्यात आला केंद्र उद्वाटन सेंद्रिय जैविक पद्धतीने पिकविलेला भाजीपाला धान्य रानभाज्या इत्यादी उत्पादने थेट शेतकरी ते ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वाशिम इथल्या आत्मा कार्यालय परिसरात सेंद्रिय भाजीपाला आणि धान्य विक्री केंद्राचं उद्घाटन काल कृषि विभागाचे सचिव एकनाथ डवले यांच्या हस्ते करण्यात आलं तसंच शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी वाशिम जिल्हा कृषि विभागाने तयार केलेल्या यु ट्यूब चॅनेलचा प्रारंभही यावेळी करण्यात आला सोयाबीन सतत पडणाऱ्या पावसामुळे बुलडाणा जिल्ह्यातील सोयाबीन पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे कृषी विभागाने यावर तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी शेतकरी वर्गातुन होत आहे विमा कवच ध्रळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्मचारी संचालकांना वैयक्तिक अपघात विम्यासह कोरोना विमा कवच लागू केलं आहे या प्रकारची योजना राबवणारी धुळे आणि नंद्रबार जिल्हा बँक नाशिक विभागातली पहिली बँक ठरली आहे बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे यांनी ही माहिती दिली

निधन मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे या आत्मकथनाचे प्रसिद्ध लेखक माधव कोंडविलकर यांच काल पहाटे रत्नागिरीत खासगी रुग्णालयात निधन झालं

त्यांच्या मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे या कादंबरीचा हिंदी आणि भारतीय भाषांबरोबरच फ्रेंच भाषेतही अनुवाद झाला होता

नव विचारांचे पुरस्कर्ते असलेले मामा घुमरे यांनी महाराष्ट्राच्या पत्रकारितेत आपला वेगळा ठसा उमटवला होता आज सकाळी नागप्रच्या मोक्षधाम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत भिवंडी आग ठाणे जिल्ह्यातील भिवंडी इथं काल दुपारी प्लॅस्टिक कागद आणि खाद्य पदार्थांच्या गोदामाला आग लागली

अग्निशमन विभागानं साडेचार वाजेपर्यंत आग आटोक्यात आणली या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही भूकंप कोयना धरण परिसरात काल रात्री साडे नऊच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का बसला

हवामान राज्यात सर्वत्र पाऊस दमदार हजेरी लावत असून पुढचे दोन दिवसही पावसाचेच असतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे अरबी समुद्रावर महाराष्ट्राच्या दिशेने एक चक्राकार स्थिती तयार झाली आहे

विशेषतः घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची दाट शक्यता असल्याचं पुणे वेधशाळेचे प्रमुख डॉ अनुपम काश्यपि यांनी काळ सांगितलं

त्म्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार